यात राष्ट्रीय बाल पुरस्कारांमध्ये पुण्याच्या सोनित सिसोलेकरला शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच उत्कृष्ट सेवेसाठीचे पोलीस पदक पुण्याचे पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांना जाहीर झाले आहे पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाचे राजाराम केदारी यांनाही राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे नियोजन समिती पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि संपर्कमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन सभागृहात झाली

भंडारी आज समाजात राजकीय हेतूने प्रेरित अनेकजण इतिहास बदलून टाकणारी दिशाभूल निर्माण करणारी विधाने करीत सुटली आहेत त्यामुळे वैचारिक लढाई सतत लढतच रहावी लागणार आहे असे मत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पुण्यात व्यक्त केले

विभावरी बिडवे यांच्या निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा मिथ्य आणि सत्य या प्रस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे माजी खासदार प्रदीप रावत आणि लेखिका बिडवे उपस्थित होते

राज्य सरकारच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही बाजूने ही शटल सेवा उपलब्ध असेल असे रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकड्रन ही माहिती मिळाली

स्थानिक आमदार संजय जगताप यांनी मात्र शेतकऱ्यांचा हा विरोध राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे

या ठिकाणी निरीक्षण कक्ष लसीकरण कक्ष आणि प्रतिक्षालय उभारले आहे आज सकाळपासूनच कोरोना योद्ध्यांना लस दिली जात आहे

शेतकरी आंदोलन केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी पुणे शहर महाविकास आघाडीच्या वतीने उद्या प्रजासत्ताक दिनाला बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे खासदार वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पुणे महापालिकेपासून तांबडी जोगेश्वरी मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे

क्रीडाभारतीची सर्वसाधारण सभा पुण्यात झाली त्यामध्ये ही निवड करण्यात आली

गोपाळ सैनी राजस्थानचे असून त्यांनी टोकीयो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलुट केली होती पायात बुट न घालता धावणारे आणि पदक पटकावणारे ते जगातील एकमेव धावपटू ठरले आहेत क्रिकेट पुण्यातील सिंहगड रोड येथील मैदानावर खुल्या गटाच्या महिला प्रिमियर लीग स्पर्धा सुरु आहेत आज झालेल्या साखळी फेरीत एच

ग्रुप आणि आर्या स्पोर्टस या संघांनी अनुक्रमे वॉरियर्स स्पोर्टस आणि प्नित बालन संघ यांच्यावर मात करत चमकदार विजय नोंदवला

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत